कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करुन ही निव्वडणूक होत आहे

यामध्ये मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंडाची तरतूद असून खरेदीसाठीच्या वेळा निश्वित करण्यात आल्या आहेत या नव्या सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत एखाद्या भागात अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास तिथले बाजारही बंद करण्यात येणार आहेत किराणा माल अॅनलाईन मागवणं आणि त्याचं घरोघरी जाऊन वितरण करणं या बाबींना चालना देण्यात येणार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राहणारे दुकानदार आणि दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी यांना बाजारपेठांमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे नव्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ठिकाणच्या व्यापारी संघटनांनी घ्यावी त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे सरकारनं मान्य केलेल्या किमतींना मास्कची विक्री करणारी यंत्रणा प्रत्येक बाजाराच्या प्रवेश द्वारापाशी आणि वाहनांच्या पार्किंगच्या जागेजवळ उभारावेत असंही यामध्ये सुचविण्यात आलं आहे राज्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

गेल्या अनेक दिवसांनंतर काल पुन्हा एकदा नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसलं

नरेंद्र मोदी सरकारनं देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत यासंदर्भात केंद्रसरकारनं कृषी सुधारणा विषयक तीन कायदे मंजूर केले यामुळे मध्यस्थांवर अवलंबून असलेली पणन व्यवस्था दूर होऊन शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे

कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे

पालकमंत्री महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे दरम्यान नुकताच या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा आरोग्य विभागानं व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला

देशाच्या नागरिकांचे रक्षणकर्ता आणि नद्तर्गिक आपत्तीकाळातला आधारस्तंभ म्हणून सीमा सुरक्षा दलानं स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत भारताला सीमा सुरक्षा दलाचा अभिमान असल्याचं प्रधानामंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत सीमा सुरक्षा दलाच्या शूर जवानांना त्यांच्या राष्ट्रसेवा आणि समर्पणासाठी आपण वंदन करत असल्याचं अमीत शहा यांनी म्हटलं आहे सीमासुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी आणि पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी सीमासुरक्षा दल कटीबद्ध असल्याचं म्हटलं आहे आज जागतिक एड्स दिवस पाळण्यात येत आहे एचआयव्ही एड्स रोगाचा विनाश प्रतिकार आणि परिणाम अशी यावर्षीची या दिनाची संकल्पना आहे एचआयव्ही सह जीवन कंठणाऱ्या लोकांना आधार देण्याकरिता एकत्र येण्याची संधी या दिनानिमित्त सर्वसामान्य लोकांना असते

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आज सकाळी आणखी तीव्र झाला आहे

ताशी दहा किलोमीटर वेगाने हा पट्टा सरकत असून पुढील चोवीस तासात त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन तो पश्चिमोत्तर दिशेला सरकरण्याची शक्यता आहे याच्या परिणामी कन्याकूमारी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून बक्कि होत आहे गृहमंत्री अमित शहा कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बछ्कीला उपस्थित आहेत शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असून त्यासाठी आज दुपारी तीन वाजता बर्कि बोलावली असल्याचं कृषी मंत्री तोमर यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मुंबईच्या महापोर किशोरी पेडणेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कोरोनाप्रतिबंधक लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी शितगृह उभारणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे या शितगृहांसाठी जागेचा शोध सुरु आहे सध्या कांजुरमार्ग श्विली जागा निश्वित केली आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईत लस उपलब्ध झाल्यावर सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे डॉक्टर परिचारिका निम्नवद्क्रीय कर्मचारी वॉर्ड बॉय अशा अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना प्रधान्यानं लस दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली टाळेबंदी शिथिल झाल्यावर वाशिम जिल्ह्यात सुरू झालेल्या रेल्वे सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे

मात्र या गाड्यांनाही वाशिम रेल्वे स्थानकात पुरेसे प्रवासी मिळत नसल्याचं आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबईच्या पवई परिसरातल्या म्हाडाच्या एका निवासी चिारतीला काल संध्याकाळी आग लागली आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं सिंधूदूर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कणकवली नगरपंचतीनं खबरदारीचा उपाय म्हणून उद्या मंगळवारपासून होणारा आठवडी बाजार पुढील चार आठवडे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे